राखून दणदणीत विजय काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दहशतवाद विरोधी मोहिमेत शहीद झालेले लान्स नायक नजीर अहमद वाणी यांना अशोकचक्र हा शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे

अशोक चक्र हा देशाचा शांततेच्या म्हणजेच युद्धविरामाच्या काळातला सर्वोच्च राष्ट्रीय शौर्य पुरस्कार आहे निवडणुकांसंदर्भात सर्व संबंधितांकडून सूचना विचारात घ्यायला भारतीय निवडणुक आयोग उत्सूक आहे मात्र कोणत्याही परिस्थितीत कागदी मतपत्रिकांचा वापर पुन्हा सुरू होणार नाही भारतात जिक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटचा वापर सुरूच राहिल असं मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी स्पष्ट केलं आहे ईव्हीएम बाबत सध्या सुरू असलेले वाद दुर्दैवी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं सर्वसमावेशक निवडणुकांसंदर्भात निवडणुक आयोगातर्फे नवी दिल्लीत आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत ते आज बोलत होते मतदारांच्या जागृतीसाठी राबवण्यात आलेला स्वीप हा कार्यक्रम यशस्वी ठरल्याची माहिती त्यांनी दिली समृद्धी आल्यावर रस्ते बांधणी होते असं नव्हे तर रस्तेबांधणीतूनही समृद्धी येते असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं आहे

त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते

सत्तेवर येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्वता न करता विश्वासघात केल्यामुळे जनतेनं सत्ताधारी भाजपाला मतदानाद्वारे धडा शिकवून आगामी निवडणुकीत परिवर्तन घडवावं असं आवाहन राष्ट्रवादी काँप्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे हिंगोली जिल्ह्यात वसमत िक्षे आयोजित परिवर्तन निर्धार सभेत ते आज मार्गदर्शन करत होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वीस वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच काँग्रेसची युती केली होती यांच कारण व्यक्तिगत बाबींपेक्षा विचारसरणी पवार महत्वाची मानतात असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत बोलत होते अपमान सहन करुनही पवारांनी काँप्रेसशी युती केली आहे या नरेंद्र मोदींच्या व्यक्तव्यावर उत्तर देताना मलिक बोलत होते लातूरच्या राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रात सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलिस दलासोबतच देशातल्या विविध राज्यांमधल्या पोलिसांनासुद्धा प्रशिक्षण दिलं जात आहे उत्तरप्रदेशातल्या साडेपाचशे पोलिसांना त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कर्तव्याची शपथ देण्याचा दिक्षांत समारंभ आज लातूरच्या सीआरपीएफच्या मैदानावर झाला

मात्र या योजनेला स्थानिकांचा विरोध आहे हे काम नियमबाह्य असून प्रथम मतदारसंघातल्या सर्व गावांसाठी पाणी आरक्षित करा आणि ऊरले तर मराठवाड्यात न्या अशी मागणी करीत काम बंद पाडण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद राष्ट्राला संबोधित करतील

आज सकाळपासून महाराष्ट्रात औरंगाबाद आणि मुंबई खिल्या व्हिडीओकॉनच्या कार्यालयांमधे सीबीआय झडती घेत आहे

गेल्या वर्षी मार्च महिन्यात सीबीआयनं ध्रत आणि तिरांविरुद्ध प्राथमिक चौकशी केली होती न्यूझीलंड मध्ये नेपियर क्वे आज झालेल्या पहिल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात भारतीय महिला संघानं न्यूझीलंडवर नऊ गडी राखून दणदणीत विजय मिळवला

तिच सामनावीर ठरली

फेरीमध्ये शेतकरी कुटूंबांच्या परिस्थितीचं मुल्यांकन होणार आहे या नमुना पाहणीमध्ये शेतकरी कुटूंबांची जमीन पशुधारणा आर्थिक राहणीमान पिक लागवडीखालील क्षेत्र उत्पन्न तसंच खर्च पिकांना मिळणारी आधारभुत किमत सिंचनाचे स्त्रोत कर्ज गुंतवणूक स्त्रियादी माहिती गोळा केली जात आहे अहमदनगर आज केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या फिल्ड आऊटरीच ब्युरोच्यावतीनं केंद्र सरकारच्या विविध योजनांवर आधारित प्रचार अभियान कार्यक्रम राबवण्यात आला केद्र सरकारकडून राबवण्यात येणा या सर्व योजनांचा लाभ जनतेनं घ्यावा असं आवाहन नांदगावच्या सरपंच सुनिता सरग महात्मा फुले कृषी विद्यापीठ विस्तार शिक्षण विभागाचे संचालक डॉ

नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील रेणूकामाता मंदिराजवळ मोटारीचा टायर फुटल्याने मोटार बसवर जाऊन आदळल्यानं आज द्रपारी झालेल्या अपघातात वणी येथील एकाच कुट्रंबातील तिघे जागीच ठार झाले धुळे धि नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यास ते गेले होते उस्मानाबाद जिल्ह्यात आज अनुलोम संस्थेच्या वतीनं कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं शासनाच्या विविध योजना तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी अनुलोम संस्था सहकार्य करत असल्याचं या मेळाव्याला उपस्थित जिल्हा पोलीस अधिक्षक आर राजा यांनी यावेळी सांगितलं पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालूक्यातील तलासरी आणि जवळपासच्या परिसरात आज सकाळी सव्वा नऊच्या सुमाराला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला

या परिसरात गेल्या तीन महिन्यापासून भूकंपाच्या हाद याचं सत्र सुरु आहे राज्यात अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटात पुनर्वसित गावात शासनाकडून उपेक्षा झाल्याच्या भावनेतून पुन्हा मेळघाटातल्या मूळ गावात परतण्याच्या भूमिकेवर ठाम असलेले आदिवासी ग्रामस्थ आणि सुरक्षा दलामध्ये काल सशस्त्र संघर्ष झाला

या संघर्षाच्या पार्बभूमीवर केलपनी परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली होती सकाळी दहा वाजल्यानंतर ती शिथील करण्यात आल्याचं आमचे वार्ताहर आनंद गंभीर यांनी कळवलं आहे सर्वोच्च न्यायालयानं शिथिल केलेल्या एट्रॉसिटी अर्थात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात केंद्रानं केलेल्या सुधारणांवर स्थगिती आणायला सर्वेच्च न्यायालयानं आज नकार दिला

तसंच अटकपूर्व जामिन न देण्याची तरतूदही रद्द केली होती त्यानंतर या निर्णयाला आव्हान देत केंद्रसरकारनं अटकेबाबत तसंच आरोपीला अटकपूर्व जामिन मंजूर न करण्याबाबतच्या आधी असलेल्या तरतूदी अॅट्रॉसिटी कायद्यात तशाच कायम ठेवल्या आणि तशी आव्हान याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली त्यावर सुनावणी करताना केंद्रसरकारनं सुचवलेल्या या सुधारणा स्थगित करायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला आज संपूर्ण राज्यात हवामान कोरडं होतं कोकणच्या काही भागात किमान तापमानात लक्षणीय घट झालीअसून राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं येत्या दोन दिवसात विदर्भांत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज व्यक्त केला आहे